संयुक राष्ट्रांच्या आमसभेच्या बक्रिकीसह अनेक कार्यक्रमांना राहणार उपस्थित भारत आणि मंगोलिया दरम्यान अंतराळ आपत्ती व्यवस्थापन सांस्कृतिक क्षेत्रासह विविध क्षेत्रात काल सामंजस्य करार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सात दिवसांच्या अमेरिका दौ यासाठी काल रात्री नवी दिल्लीहून खाना झाले या दौ यात ते संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या बस्कीसह विर अनेक कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत गरिबी निर्मूलन गुणवत्तापूर्ण शिक्षण हवामान बदलाबाबतच्या विविधांगी प्रयत्नांना अधिक बळकटी देणं ही संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेची यावर्षींची संकल्पना आहे बहुपक्षीय एकजूट अधिक प्रभावशाली आणि सर्वसमावेशक बनवण्यासाठी भारत वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांनी अमेरिकेला रवाना होण्यापूर्वी सांगितलं

शाक्षत विकासाचं उद्दिष्ट साध्य करण्यात भारताला मिळालेलं यश आपण या दौ यात सर्वांसमोर मांडणार असल्याचं ते म्हणाले प्रधानमंत्री उद्या द्युस्टन िवे अमेरिकेतल्या भारतीय समुदायाशी संवाद साधणार आहेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प देखील या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत त्यानंतर अमेरिकेतल्या उर्जा क्षेत्रातल्या अग्रगण्य कंपन्यांच्या प्रमुखांशी मोदी चर्चा करणार आहेत तसंच जागतिक आरोग्य विषयक कार्यक्रमात ते आयुष्मान भारत आणि त्र उपाययोजनांची माहिती देतील जागतिक समुदायापूढे असलेल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी सर्व राष्ट्रांना एकजुटीनं आणि ताकदीनं पुढे यायला हवं असं मत प्रधानमंत्र्यांनी यासंदर्भात व्यक्त केलं आहे महात्मा गांधी यांच्या एकशेपन्नासाव्या जयंतीनिमित्त संयुक्त राष्ट्रानं येत्या मंगळवारी आयोजित केलेल्या सोहळ्यालाही ते उपस्थित राहणार आहेत

स्वच्छ भारत अभियान सुरु करुन देशात स्वच्छतेविषयी जागरुकता निर्माण केल्याबद्दल प्रधानमंत्र्यांना बिल आणि मेरिंडा गेटस् प्रतिष्ठानच्या ग्लोबल गोलकीपर पुरस्कारानं सन्मानित केलं जाणार आहे भारत आणि मंगोलियानं अंतराळ आपत्ती व्यवस्थापन सांस्कृतिक क्षेत्रासह विविध क्षेत्रात काल सामंजस्य करार केले राष्ट्रपती रामनाथ कोविद आणि भारत दौ यावर आलेले मंगोलियाचे राष्ट्रपती खाल्तमागीन बडुल्गा यांच्या उपस्थितीत या करारांवर स्वाक्ष या करण्यात आल्या मंगोलियाच्या नागरिकांसाठी भारतानं सुरू केलेल्या ई व्हिसा योजनेच्या धर्तीवर मंगोलियानंही भारतातल्या पर्यटकांसाठी अल्पावधीसाठी व्हिसा ऑन अरा बिल योजना जाहीर केली

परराष्ट्र व्यवहारमंत्री एस जयशंकर तीन दिवसांच्या फिनलँडच्या दौ यावर असून काल त्यांनी फिनलँडच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर दहशतवाद आणि हरित तंत्रज्ञानाबाबत प्रदीर्घ चर्चा केली फिनलँडचे परराष्ट्रमंत्री पेक्का हाविस्तो यांच्याबरोबर द्विपक्षीय संबंधांच्या व्यापक पूलूंवर चर्चा केली हेलसिंकी धिं महात्मा गांधीच्या पुतळ्याचं अनावरणही जयशंकर यांनी केलं फिनलँडकडे सध्या युरोपियन महासंघाचं अध्यक्षपद असून काश्मीर मुद्यांवर त्यांनी भारताला पाठिंबा दिला आहे तत्पूर्वी जयशंकर यांनी फिनलँडच्या संसदेला भेट दिली आणि खेल्या प्रथम उपाध्यक्षांशी लैंगिक समानता आणि सूक्ष्म वित्त पुरवठाबाबत चर्चा केली

चालू आर्थिक वर्षातच ही सुधारणा प्राप्तीकर कायद्यात करण्यात आली आहे ही कर कपात ऐतिहासिक असून देशी उद्योजकांना तसंच जगभरातल्या गुंतवणूकदारांना प्रोत्साहन देणारी आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ाजिक्ट्रोनिक्स आणि मोबाईल फोन संच उत्पादकांनी नवीन करसवलतींचा पुरेपूर लाभ उठवावा असं आवाहन माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केलं आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कर सुधारणांचं स्वागत केलं आहे देशाची आर्थिक राजधानी मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र या सुधारणांसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीमारामन् यांचे आभार मानत असल्याचं ट्वीट मुख्यमंत्र्यांनी केलं आहे भारतीय उद्योजक जागतिक स्पर्धेत या करामुळे पूर्वी मागे पडत होते असं सांगून कॉनफेडरेशन ऑफ डियन डिस्ट्रीजनं या करकपातीचं स्वागत केलं आहे या कर सुधारणा उद्योगांसाठी चतित्यदायी ठरतील असं फिक्की नं म्हटलं आहे कंपन्यांना प्राप्तीकरातून सवलत द्यावी अशी फिक्कीची जुनी मागणी होती असं अध्यक्ष संदीप सोमाणी यांनी सांगितलं असोचॅमनं म्हटलं आहे की देशांतर्गत उद्योगांना प्रोत्साहन मिळेल आणि परदेशी गुंतवणूकदार आकर्षित होतील

वस्तू आणि सेवा करदाता व्यावसायिकांसाठी आधार क्रमांक संलंग्नीकरण करण्याचा निर्णय जीएसटी परिषदेनं काल धेतला कर परताव्याचा दावा करताना आधार क्रमांक बंधनकारक करण्याचा परिषदेचा विचार आहे

करबला शिं यात्रेसाठी जाणारी बस लष्कराच्या तपासणी नाक्यावरुन अल हिलाला कडे जात असताना स्फोट होऊन उडाली स्फोटाची जबाबदारी अद्याप कोणीही स्वीकारलेली नाही सौदी अरेबियात अरॅमको तेल साठ्यांवरचा हल्ला या क्षेत्रातल्या वाढत्या दहशतीचं निदर्शक असल्याचं सौदीचे राजे सलमान बिन अब्दुल अझीझ यांनी म्हटलं आहे चीनचे अध्यक्ष झी जिनपिग यांच्याशी दूरध्वनीवरुन बोलताना त्यांनी हा मुद्दा उपस्थित केल्याचं सौदीच्या सरकारी प्रसिद्धी यंत्रणेनं सांगितलं या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यावर सुरक्षेच्या दृष्टीनं सौदी सरकार योग्य उपाययोजना करेल असं राजे सलमान यांनी सांगितलं या हल्ल्यामुळं सौदी अरेबियाची सुरक्षितता आणि स्थांधोक्यात आलं असून त्याचा जागतिक बाजारपेठेवरही परिणाम होणार असल्याचं चीनचे अध्यक्ष झी जिनपिंग म्हणाले वाणिज्य उद्योग आणि रेल्वे मंत्री पियूष गोयल आजपासून संयुक्त अरब अमिरातीच्या दोन दिवसाच्या दौ यावर जात आहेत

हे दालन भारताचा समृद्ध तिहास आणि संस्कृतीसह दोन्ही देशातल्या दृढ संबंधांचे प्रतिनिधीत्व करतं असं महावाणिज्यदूत विपुल यांनी काल दुबईत बातमीदारांना सांगितलं

जे काही झालं ते जनतेच्या हिताचंच होत असं लोक लवकरच म्हणतील असं ते म्हणाले जम्मू काश्मीर आणि लडाखच्या विभाजनानंतरची स्थिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कौशल्यानं हाताळली या काळात नजर क्रिंत ठेवलेल्यांची ही काळजी घेतली गेली असंही ते म्हणाले मणिपूरची राजधानी फाळमधे पुढल्या वर्षींच्या सुरुवातीला भारतीय अन्नमहामंडळाचं पूर्ण प्रादेशिक कार्यालय सुरु होईल असं केंद्रीय अन्न ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांनी म्हटलं आहे

या योजनेच्या अंमलबजावणीबद्दल त्यांनी राज्य सरकारची प्रशंसा केली

नोएडा ग्रेटर नोएडा जमशेदपुर किवा बोकारो स्टील सिटी सारखी औद्योगिक क्षेत्र आणि बंदर क्षेत्र विकास प्राधिकरण यांचा यात समावेश आहे रशियात सुरु असलेल्या पुरुषांच्या जागतिक मुष्ठीयुद्ध अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत आज आशियाई विजेता अमित पांघल आणि ऑलिम्पिक पदक विजेता शाखोबिदीन झोजिव यांच्यात विजेतेपदासाठी लढत होईल

मनीष कौशिकला मात्र कांस्य पदकावर समाधान मानावें लागलं